जगातल्या या सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेत देशातल्या तीन हजार सहा ठिकाणी एकाचवेळी लसीकरणाला सुरुवात होईल आज पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर जवळपास शंभर जणांना लस दिली जाणार आहे मुंबईतलं कूपर रुग्णालय तसंच जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात पंतप्रधान द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत

मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या लसीकरण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात होईल पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातले आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे

नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसंच खाजगी डॉक्टर परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे

या व्यवस्थेबाबत आरोग्य उपसंचालक डॉ स्वप्नील लाळे यांनी माहिती दिली

पाच केंद्र बीड जिल्ह्यात पाच केंद्र नांदेड जिल्ह्यामध्ये सहा केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये आणि तीन ठिकाणी उस्मानाबादमध्ये कोविडच्या अनृषंगानं संपूर्ण दक्षता घेवून त्याठिकाणी लसीकरण दिलं जाणार आहे ज्या व्यक्तींचे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं कोविड पोर्टल मध्ये नोंद केलेली आहे त्याच लोकांना लसीकरण दिलं जाणार आहे

पहिल्या दिवशी दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

काल साडे तीन हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले

म्रतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन जालना जिल्ह्यात दोन तर औरंगाबाद लातूर नांदेड तसंच परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

कोविड पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या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

आणि हा निर्णय घेत असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पूर्णपणे पूर्व तयारी करणे स्थानिक प्रशासन आणि त्याच्यामध्ये तयारीची जबाबदारी घेणे

यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या नाट्य अनुदान योजनेअंतर्गत नवीन नाटकं संगीत नाटकं तसंच प्रयोगात्मक नाटकांच्या निर्मितीसाठी अनुदान दिलं जातं

राज्याचे निवडणूक आयुक्त यू पी एस मदान यांनी ही माहिती दिली

मतदानाची अंतिम आकडेवारी आज हाती येण्याची शक्यता आहे

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात औराळा इथं मतदान यंत्र वारंवार बंद पडल्यानं मतदानाला उशीर झाला साडे पाच वाजता मतदानाची वेळ संपली मात्र त्या पूर्वीपासून आलेल्या मतदारांची या केंद्रांवर सायंकाळी उशीरापर्यंत मतदानासाठी रांग लागल्याचं चित्र दिसून आलं हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या बन इथं एका उमेदवाराचं नाव मतदान यंत्रावर दिसत नसल्याचा आरोप करत उमेदवारांनी मतदान प्रक्रिया थांबवली होती वसमत तालुक्यातल्या लोण बुद्रुक इथं एका केंद्रावर मतदान यंत्रात दोन उमेदवारांचं चिन्ह बदलून आल्यानं मतदान प्रक्रिया खोळंबली होती या दोन्ही ठिकाणच्या समस्या द्र केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सुमेध गोमाजी मोगले असं या जवानाचं नाव आहे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात कोठा दाभाडी इथले उमेदवार प्रभाकर दादाराव शेजूळ यांचा काल हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत अधिक माहिती दिली

याप्रकल्पामुळे नांदेड मुंबई नांदेड औरंगाबाद प्रवासासाठी लागणार वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत

यामध्ये पडेगाव कचरा प्रक्रिया केंद्र कांचनवाडी इथं ओल्या कचऱ्यासाठीचा प्रकल्प क्रांतीचौक परिसरातलं सायकल ट्रॅक पोलीस आयुक्त कार्यालयातल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कमांड आणि कंट्रोल सेंटर सह अन्य प्रकल्पांचा समावेश असणार आहे

या योजनेच्या एक लाभार्थी माता रोहिणी आस्वार यांनी या योजनेमुळे आपण आणि आपलं बाळ सुखरूप आणि निरोगी असल्याचं सांगितलं

गरोदर राहील्यापासून मला अंगणवाडी इथे नोंदणी केली आणि तिथे मला डोस देण्यात आला आणि आमच्या इथे सरकारी दवाखानामध्ये पिंपळनेर इथे डॉक्टरांनी माझ्या रक्ताच्या सगळ्या टेस्ट मोफत केल्या आणि खाजगी दवाखान्यात मोफत सोनोग्राफी झाली पंतप्रधान मातृ वंदना योजनेचे मला पाच हजार मला टप्याटप्याने मिळाले त्यापैशामध्ये मी पौष्टीक आहार घेवू शकले आणि दवाखानामध्ये मला डिलीव्हरीसाठी गेल्यानंतर सोयी सगळ्या मिळाल्या आणि मी माझे बाळ सुरक्षित आहे

महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी ही माहिती दिली यापैकी एक लाभार्थी रमेश धुळगुंडे यांनी आपल्या भावना आकाशवाणीशी व्यक्त केल्या मी रमेश तुकाराम धुळगुंडे माझा चहाचा गाडा आहे त्याच्यावर मी उदरनिर्वाह करतो

हे सर्व उपग्रह सात फेब्रुवारीला अंतराळात सोडले जातील देशभरातले शंभर विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यामध्ये औरंगाबाद महानगरपालिका शाळेतल्या दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे ही सर्व मुलं रामेश्वरम इथं उपग्रह प्रक्षेपणासाठी जाणार आहेत

यामध्ये व्हेंटीलेटर मल्टीपॅरा मॉनिटर पल्स ऑक्सीमीटर आणि इतर उपकरणांचा समावेश आहे

रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप असून येत्या पाच फेब्रुवारीला पुरस्कार वितरण होणार आहे

गायकवाड यांना ए यू बँकेने शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केला आहे प्राचार्य गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी सेमिनार वेबीनार आयोजित करून ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली तसेच टाळेबंदीच्या काळात गरिबांना मास्क आणि सॅनिटायझरसह आवश्यक वस्तूंचं वाटप केलं आहे

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली

शार्दल ठाकूरनं तीन टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजनं एक गडी बाद केला आहे